या कायद्याविरोधात दाखल याचिकांना प्रतिसाद देण्याबाबत न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस दिली आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत दृकश्राव्य माध्यमातून जनजागृती करण्याची सूचनाही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली डियन युनियन मुस्लिम लीग काँग्रेस नेते जयराम रमेश यांच्यासह अन्य काहींनी या कायद्याविरोधात दाखल केलेल्या बावीस याचिकांवर येत्या बावीस जानेवारीला सुनावणी होणार आहे नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याच्या मुद्यावरून विधानसभेत आज प्रचंड गदारोळ झाला हा कायदा असंवैधानिक असल्याने राज्यात लागू करू नये असं मत काँप्रेस पक्षाचे सदस्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण तसंच अशोक चव्हाण यांनी मांडलं संसदेनं मंजूर केलेल्या या कायद्याच्या अंमलबजावणीला विरोध करता येणार नसल्याची भूमिका मांडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी चव्हाण यांच्या असंवैधानिक या शब्दावर आक्षेप घेतला या मुद्यावरून झालेल्या गदारोळानंतर सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं

फेरविचार याचिकेतले मुद्दे मुख्य निकालपत्रात या धीच खोडून काढल्याचं न्यायमुर्ती भानुमती यांच्या पीठानं स्पष्ट केलं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या विकासकामांना स्थगिती दिली नसून ती कामं वेळेत पूर्ण होतील

चंद्रपूर गडचिरोलीगोंदिया या जिल्ह्यांमध्ये कृषीपंपांना दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करण्यासंदर्भात बैठक धेण्यात येईल असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी ज केलं नागपूरमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या मदारांच्या बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यातल्या समस्या ऐकून त्याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले

महाराष्ट्रात पालघर जिल्हा परिषदेचा तसंच आठ पंचायत समित्यांचा निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला आहे मतदान येत्या सात जानेवारीला तर मतमोजणी आठ जानेवारीला होईल या निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता कालपासून लागू झाली आहे

आपल्या नैसर्गिक कसदार अभिनयाच्या जोरावर सिनेरसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट डॉ श्रीराम लागू यांचं काल रात्री पूण्यात हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं

लागू यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह हिंदीतही आपल्या कसदार अभिनयाची छाप सोडली त्यांच्या पार्थिवावर येत्या शुक्रवारी पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत

भारत आणि वेस्ट डिज यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज विशाखापट्टणम डिं होत आहे